लोकसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाच्या जैक्ट्रानिक मतपेटया अर्थात ईव्हीएम मशीन्स पूर्णपणे सुरक्षित असून काही प्रसार माध्यमांमधून दाखवण्यात येणारी ईव्हीएम्सची वाहतूक दर्शवण या चित्रफीती यंदाच्या निवडणूकीच्या नाहीत अस निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे काही प्रसार माध्यमांनी या मशीन्सची कथित अदलाबदली करण्यासाठी गैरप्रकारे वाहतूक होत असल्याची दृश्ये प्रसारित केली असल्याच्या तक्रारीवरून हे स्पष्टीकरण देण्यात आलं आहे मतदानाचं सर्व टप्पे संपल्यानंतर ही यंत्र स्ट्रॉंगरुममध्ये बंद करण्यात आली असून संबंधित उमेदवार आणि निरीक्षकांच्या देखत दुहेरी पद्धतीनं क्ल्पबंद करण्यात आली आहेत असं आयोगानं म्हटलं आहे

ही पडताळणी मतमोजणीच्या अखेरच्या फेरीनंतर होऊ नये अशी विनंतीही त्यांनी आयोगाला केला जर एखाद्या मतदानकेंद्रावर घोटाळा आढळला तर त्या संपूर्ण विधानसभा मतदार संघातल्या मतदान यंत्रातल्या आकडेवारीशी पोचपावत्यांची पडताळणी करावी अशी विरोधकांची मागणी असल्याचं काँप्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी वार्ताहरांना सांगितलं काँप्रेस तेलगु देसम पार्टी डावे पक्ष बसपा तृणमूल काँप्रेस राष्ट्रीय जनता दल राष्ट्रवादी काँप्रेस आणि आपच्या नेत्यांचा या प्रतिनिधीमंडळात समावेश होता आदर्श निवडणूक आचारसंहिता भंगासंदर्भातला अल्पमतातला विरोध दर्शवणारा भाग जनतेसाठी खुला केला जाणार नाही असा निर्णय आज मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा तसंच त्याचे सहकारी अशोक लवासा आणि सुशील चंद्र यांच्या संपूर्ण निवडणूक आयोगाने घेतला

चेन्नई इथल्या तंत्रज्ञांच्या एका समूहानं ही याचिका दाखल केली होती या याचिकेवर आज न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालच्या सुट्टीकालीन पीठासमोर सुनावणी झाली सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानंही यासंदर्भातल्या याचिकेवर यापूर्वीच निकाल दिला आहे असं पीठानं याचिका फेटाळताना स्पष्ट केलं काळा पैसा विरोधी कायदा पूर्वलक्षी प्रभावानं लागू करायला स्थगिती देणाऱ्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयानं आज स्थगिती दिली उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध केंद्रसरकारनं दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी करायला मान्यता देताना न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या सुट्टीकालीन पीठानं हा आदेश दिला

न्यायालयानं खेतानला नोटीस जारी केली असून त्याला सरकारच्या याचिकेवर सहा आठवड्यात म्हणणं मांडायला सांगितलं आहे

या उपग्रहामुळे भूपुष्ठाचं रडार चित्र मिळवणं शक्य होणार आहे

राज्य निवडणूक आयुक्त ज स सहारिया यांनी ही माहिती दिली

अहमदनगर जिल्ह्यातही दहा ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होणार आहे

सर्व संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू झाली असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली

दिवंगत शिवाजीराव देशमुख यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली आहे

या पोटनिवडणूकीचा कार्यक्रम काल निवडणूक आयोगानं जाहीर केला राष्ट्रवादी काँप्रेस राज्यात दोन अंकी जागा जिंकेल असा विश्वास राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांनी व्यक्त केला रायगड आणि मावळ या दोन्ही जागा आम्ही चांगल्या फरकानं जिंकणार आहोत एक्झीट पोलचे अंदाज अनेकदा खोटे ठऱले असल्याचा दावा तटकरे यांनी केला सुनील तटकरे हे रायगडमधून लोकसभेची जागा लढवत आहेत एक्झीट पोल चुकीचे असल्याचा दावा शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनीही केला आहे प्रत्यक्ष मतमोजणीच्या वेळेस आपणास वेगळे चित्र बघायला मिळणार असल्याचा दावा जयंत पाटील यांनी केला

त्यामुळे पाणी पुरवठा करण्यासाठी टँकर वाढले आहेत

नाशिक शहराला मुबलक पाणी पुरवठा सुरू असला तरी पाणी कपात करण्याची सूचना जिल्हाधिकारी कार्यलयानं महापालिकेला केली आहे ठाणे जिल्ह्यातल्या वज्ञेश्वरी देवस्थानावर दरोडा टाकणाऱ्या पांच जणांच्या टोळीला ठाणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे

युपीएचे अध्यक्ष सोनिया गांधी काँप्रेस अध्यक्ष राहल गांधी माजी प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांनी राजीव गांधी यांच्या दिल्ली अल्या समाधीस्थळावर श्रद्धांजली वाहिली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं आज प्रारंभिक सत्रात उसळी घेतली

दरम्यान रुपयाच्या दरात मामुली घसरण झाली